प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भूतानच्या नेत्यांमध्ये काल झालेल्या भेटीदरम्यान हा संकल्प करण्यात आला परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली दोन्ही देशांमधली भागिदारी परस्पर हितसंबंध आणि विश्वासावर आधारलेली आहे असं गोखले यांनी सांगितलं विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रांमधली परस्पर सहकार्य वाढवण्याची इच्छा दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांनी दिली म्ंबईतल्या राजभवनाच्या आवारातल्या जल किरण या राष्ट्रपतींसाठीच्या विशेष अतिथीगृहाचं काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उदघाटन झालं राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री मुंबईच्या दौऱ्यावर असतील त्यावेळी त्यांच्या निवासाची सोय या अतिथीगृहात केली जाणार आहे राजभवाच्या आवारात जतन केलेल्या दोन ब्रिटिशकालीन तोफांसमोरच्या फलकाचंही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल अनावरण केलं यावेळी राज्यपाल चे विद्यासागरराव मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते कोल्हापूर आणि सांगली इथल्या प्रग्रस्तांच्या मदतीसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं काल मदतीची तीन वाहनं पाठवली दरम्यान सांगली जिल्हयात प्राम्ळे बाधित झालेल्या घरांचं संरचनात्मक परीक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत यासाठी अभियंत्यांची पथकं तयार करण्यात आली आहेत मुंबई शहरातल्या पुलांची स्थिती जाणून घेण्यासाठी बहन्मुंबई महानगरपालिका एक सॉफ्टवेअर विकसित करणार आहे या सॉफ्टवेअरच्या मदतीनं पुलांची लहानमोठी दरुस्ती पुल पाडणे आणि त्यांची पून्हा उभारणी करणे याबाबत निरीक्षण करणं सोपं होणार आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्लास्टिक बंदीसाठी कायदा करावा अशी मागणी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात मोदी यांनी प्लास्टिकमक्तीचं आवाहन केलं होतं त्याबददल ठाकरे यांनी प्रधानमंत्री आभार मानत प्लास्टिकचं उत्पादन विक्री आणि वापरावर बंदी आणण्याची मागणी केली प्लास्टिकवर बंदीम्ळे कापडी पिशव्यांसारख्या पर्यायी वस्तू बनवणाऱ्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला